याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे

राज्यातली भूजलाची पातळी वाढविण्यासाठी मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने प्रस्तावित केला आहे

राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पात पेट्रोल डिझेलवर लिटरमागे एक रुपयाचा अतिरीक्त कर लादण्याचा निर्णय अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात प्रस्तावित केला आहे यातून जमा होणारा सुमारे अठराशे कोटींचा निधी हरित निधी नावाने गोळा करण्यात येणार आहे हा निधी पर्यावरण संवर्धन आणि संवंधित कामांसाठी वापरण्याचे सरकारचे नियोजन आहे

महिला आणि बालकांसाठी लिंगभाव आणि बाल अर्थसंकल्प सादर करण्याची घोषणा प्रत्येक जिल्ह्यात केवळ महिला कर्मचारी असलेलं किमान एक पोलीस ठाणं स्थापन करण्याची घोषणा मुंबईत मराठी भाषा भवन तसंच वस्तू आणि सेवाकर भवन तर नवी मुंबईत महाराष्ट्र भवन बांधण्याची घोषणा यावेळी करण्यात आली